भारत लवकरच मिशन गगनयानमधून माणसाला अवकाशात नेईल

भारताला जगातला प्रभावशाली देश बनवण्याची आपली इच्छा आहे

आपलं राज्य सातत्यानं पुढे वाटचाल करत असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेत आहे पूर्वीपासून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचं इंजीन राह्यलं असून यापुढंही राहील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र उत्साहाचं आणि देशभक्तीचं वातावरण आहे विविध शाळांमध्ये ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते आणि या निमित्तानं सांस्कृतिक तसंच गूणवान विद्यार्थ्यांच्या कौतूक समारंभाचं आयोजन करण्यात आलं राज्यात इतरत्र देखील आज दिवसभर विविध कार्यक्रम होत आहेत विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते तसंच विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झेंडावंदन झालं राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये तिथले पालकमंत्री तसंच जिल्हाधिका यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झालं त्यानुसार जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर उस्मानाबाद इथं अर्जुन खोतकर लातूर इथं संभाजी पाटील नांदेड इथ रामदास कदमहिंगोली इथं दिलिप कांबळे तर बीड इथ पंकजा मुंडे ध्वजारोहण झालं तर नंदुरबार इथ जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल गोंदिया जिल्ह्यात राजकुमार बडोले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पालघर इथ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी झेंडावंदन केलं कोल्हापूर इथं पालकमंत्री चंद्रकांत पाटील सातारा इथं पालकमंत्री विजय शिवतारे भंडारा इथ पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड महिला आणि बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते नवी मुंबईतल्या कोंकण भवन प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इस्ते ध्वजारोहण झालं रत्नागिरीत पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते तर सिंधुद्ग जिल्ह्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सिंधूर्द्रा नगरी इथं आज ध्वजवंदन झालं अलिबाग इथल्या पोलीस परेड ग्राऊंडवर रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अहमदनगर इथं पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते नाशिक मध्ये पालकमंत्री गिरीश महाजन जळगाव जिल्हात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत धुळे इथ पालकमंत्री दादा भूसे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं आणि बुलडाण्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं सांगली इथं पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात जिल्हा महिला सहकारी बँक आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ यांच्या योजनांच्या पाठबळानं आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना पर्यावरणपूरक दहा ई रिक्षांचं आज वाटप करण्यात आलं यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुटी असल्यानं आज नाशिक जिल्ह्यातली सर्व पर्यटन स्थळं हाऊस फुल्ल झाली आहेत त्र्यंबकेश्वर इगतपूरी इथली निसर्ग एरवीही पर्यटकांना खुणावत असते परंतू आज सार्वजनिक सुटीची संधी साधून नाशिक बरोबरच उत्तर महाराष्ट्र तसच मुंबई पुण्यातील पर्यटकांनी भंडारदरा भावली वस्तिणा धरण परिसरात तसेच ओझरखेड आणि पाहिने या ठिकाणी गर्दी झाली आहे देशाचे पुढचे प्रधानमंत्री काँग्रेस पक्षाचेच असतील असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी आज दिलेलं भाषण त्यांचं प्रधानमंत्री म्हणून शेवटचं भाषण ठरेल असं चव्हाण म्हणाले मुंबईत टिळकभवन इथं झेंडावंदन केल्यानंतर ते बोलत होते प्रधानमंत्री गेली चार वर्ष केवळ पोकळ आश्वासनं देत आहेत जनतेची दिशाभूल करत आहेत सरकार सर्व पातळ्यांवर सपशेल अपयशी ठरलं आहे अशी टिकाही त्यांनी केली यावेळी काँप्रेसचे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काल एका आदेशान्वये राज्य सरकारनं प्रशासकीय मंडळाची नियूक्ति केली या मंडळावर प्रशासकीय सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गजानन तूपेवार आणि उपसभापती म्हणून सुधाकर पवार सोनारीकर यांच्यासह दहा संचालकांची नियुक्ती केली आहे शेतक यांचा मित्र अशी ओळख असलेल्या नागाची पूजाअर्चा करण्याचा आज नागपंचमीचा दिवस श्रावण महिन्यातला पहिला सण असलेली नागपंचमी आज राज्यभर साजरी करण्यात आली ग्रामीण भागात महिलावर्गाने वारुळावर जाऊन नागाची पूजा केली नागपंचमीच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात विशेष पक्वानं करण्याची परंपराही पाळण्यात आली काही ठिकाणी नागाच्या मातीच्या प्रतिकृतींचीही पूजा करण्यात आली सांगली जिल्ह्यातल्या बत्तीस शिराळा इथं परंपरेप्रमाणे उत्सहात नागपंचमी साजरी करण्यात आली या निमित्त सकाळपासून पालखीपूजन आणि मिरवणूकीचा कार्यक्रम सुरू होता अहमदनगर जिल्ह्यात जामखेडच्या नागपंचमी उत्सवाची सुरूवात आज श्रीनागेश्वराची पूजा करुन झाली पालखी सोहळा कुस्ती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन उत्सवानिमित्त करण्यात आलं आहे लोकसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्यास डिसेंबरमध्ये चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह लोकसभा निवडणुका घेण्याची क्षमता निवडणूक आयोगाकडे आहे असं मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेश छत्तीसगड मिझोराम आणि राजस्थान या राज्यांमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते औरंगाबाद शहरालगत असलेल्या वाळूज औद्योगिक वसाहतीत नुकत्याच झालेल्या उद्योगांवरील हल्ल्याची विशेष सविस्तर चौकशी महिनाभरात करावी आणि अहवाल सादर करावा अशी सूचना आरोग्यमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री डॉ

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात मंगळवारी धनगर समाजाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला या तालुक्यात मोठया प्रमाणात धनगर समाज आहे या मोर्चात शेळया मेंढयांसह पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले धनगर बांधव मोठया संख्येनं उपस्थित होते सिंधुद्र्ग जिल्ह्यात एक गाव एक पोलिस योजनेची सुरूवात आज गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी केली औरंगाबादनंतर ही योजना राबवणारा सिंधुदुर्ग हा दुसरा जिल्हा आहे या योजनेमुळे कायदा आणि सुव्यवस्था सक्षम होईल असा विबास केसरकर यांनी व्यक्त केला नाशिक महापालिकेच्या नुतनीकरण झालेल्या महाकवी कलिदास कला मंदिराचं तसंच महात्मा फुले कलादालनाचं लोर्कापण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज झालं या कामासाठी स्मार्ट नाशिक योजनेअंतर्गत साडेनऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे एक नेते आश्तोष यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे आपण अत्यंत खाजगी कारणांसाठी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा स्विकारणार नाही असं आप पक्षाचे अध्यक्ष अरविद केजरीवाल यांनी बातमीदारांशी बोलताना स्पष्ट केलं राज्यसभेच्या जागेसाठी आम आदमी पक्षानं एका व्यवसायिकाला उमेदवारी दिल्याबद्दल आशुतोष नाराज होते अशी माहिती पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळल्याच म्हटलं जात आहे राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात गेले चार दिवस जोरदार पाऊस पडत असून राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत दूधगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सर्व नद्या दूधडी भरुन वाहत असून शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे रखडली आहेत तर पावसाची प्रतिक्षा करीत असलेल्या उस्मानाबद आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी आज तासभर पडलेल्या पावसामुळे आनंदित झाला आहे

येत्या दोन दिवसात कोकण विदर्भ उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे